बेचाळीस जणांची उपचारानंतर रुग्णालयातून स्रटी करण्यात आली असून तर एक रुग्ण त्याच्या देशात परत गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे देशभरात आतापर्यंत चौदा जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे यामध्ये नवी मुंबईतल्या एका महिलेचाही समावेश आहे या महिलेला मुंबईतून नवी मुंबईत एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं प्रकृती खालावल्यानंतर तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

मात्र राज्यातले कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली

यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशभरात करात सवलत व्याजदरावर अनुदान तसंच दायित्वाना स्थगितीबाबत घोषणा करण्याची विनंती केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर्जवसुली पुढचे सहा महिने थांबवण्यात यावी असंही गांधी यांनी या पत्रात म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या प्रादुर्भावातून जनतेला सावरण्यासाठी कार्यरत आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं थोरात यांनी सांगितलं

रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका ड्विटमध्ये यामुळं वेळेची बचत आणि सेवांमध्ये अधिक गती येणार असल्याचं सांगितल दरम्यान जीवनावश्यक सेवेसाठी मालवाहतूक सुरूच रहाणार असून आपत्कालीन सेवादेखील टोल केंद्रांवर नेहमीसारख्याच रहातील असंही त्यांनी ड्विटमध्ये नमूद केलं आहे

असे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा शासनाने दिला आहे याबाबतचं एक पत्रक जारी करण्यात आलं आहे घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे त्यांची अशी भूमिका मानवतेच्या द्रष्टीने तर अत्यंत च्कीची आहेच परंतु नियमबाह्यही आहे त्यांच्याविरोधात साथरोग नियंत्रण कायद्यान्सार कारवाईचा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे

सिंधूने द्वीटरवरून ही माहिती दिली हातावर पोट असलेल्या गरजूंना या लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी चित्रपटसृष्टीही पुढे सरसावली आहे आय स्टॅण्ड विथ ह्युमिनिटी नावाने एक हॅशटॅग तयार करून त्याद्वारे गरजूंसाठी मदत संकलित केली जात आहे

या पार्श्वभूमीवर धुळे शहरातल्या वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान करण्यात आलं जिल्हा रूग्णालयाच्या रक्त पेढीच्या सहाय्यानं हे रक्तदान करण्यात आलं

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या म्हस्की ग्रामपंचायतीनं विनाकारण घराच्या बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला पाचशे रूपये दंड आकारण्याचा निर्णय आज घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गावात दवंडीद्वारे माहिती देण्यात आली